कोविड संदर्भात झालेल्या एका आढावा बैठकीत ते काल बोलत होते महाराष्ट्र पंजाब गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगढ़ पश्चिम बंगाल तेलंगणा आणि जम्म् काश्मीर या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांसमवेत काल चर्चा केली

औरंगाबाद जिल्ह्यात सात मार्चपासून ही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

सदर कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्ध विक्रेते तसंच द्ध केंद्रांना व्यवसायाची मुभा देण्यात आली आहे जिल्ह्यातली सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं आणि बँका फक्त शासकीय कामकाजासाठी सुरू राहतील संचारबंदी काळात जिल्ह्यातली सर्व धार्मिकस्थळं प्रार्थनास्थळं सर्व शाळा महाविद्यालयं सर्व मंगल कार्यालयं बंद राहतील या काळात औषधी दुकानं चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे संचारबंदी काळात सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

धार्मिक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता काही कालावधीकरता धार्मिक स्थळ बद करणं आवश्यक असल्याचं या आदेशात म्हटलं आहे जिल्ह्यातली वरिष्ठ महाविद्यालयं तसंच शिकवणी वर्ग उद्या एक मार्च ते चार मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत प्राध्यापकांनी ऑनलाईन पध्दतीने अध्यापनाचे काम करावं या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही माध्यमिक तसंच प्रथमिक शिक्षणाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांच्यावर राहील असेही आदेशात नमूद केलं आहे

अत्यावश्यक कामाशिवाय लोक घराबाहेर पडलेले दिसले नाहीत व्यापारी वर्गानेही स्वतःहून आपली द्कानं आस्थापना बंद ठेवून सहकार्य केलं नागरिकांनी आजही जनता संचारबंदी पाळून कोविड प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी केलं आहे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरकरांनी घरातच थांबून जनता संचारबंदीचं पालन केलं याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकर जनतेचे आभार व्यक्त केले दरम्यान जनता संचारबंदी असल्यामुळे कुठेही पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी कोणाला अडवणूक करीत नसल्यामुळे काही नागरिक फिरताना दिसून येत होते असं आमच्या वातोहरान कळवल आहे

मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन लातूर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

ते काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात द्रदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून बोलत होते मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते

उस्मानाबाद इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहरातल्या साहित्यिकांचा यानिमित्तानं सत्कार करण्यात आला लातूर इथं श्री केशवराज विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या शिक्षक तसंच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना प्रसिद्ध साहित्यिक कवयित्री शैलजा कारंडे यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली शहरातल्या दयानंद कला महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला

औरंगाबाद इथल्या जालना रस्त्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतल उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय तसंच जिल्हा पोलीस निरीक्षक कार्यालय इथं या घटनेचा तीव्र निषेध करत वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचं निवेदन मुख्यमंत्री तसंच गृहमंत्र्याकडे सादर करण्यात आलं हिंगोलीत भाजप महिला आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोविडचे नियम पाळत फक्त पाच महिला पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन पूजा चव्हाणच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वसमत रस्त्यावरील दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या राज्यात नवी मुंबई मुलंड नाशिक धुळे भंडारा इथंही करत भाजप महिला मोर्चाच्या वतीन आदोलन करण्यात आलं

मास्क न लावलेल्या नागरिकांवरही या ठिकाणी कारवाई करण्यात आली मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी या नियमभंगाचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले